विविधता हे भारताचं बलस्थान असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन भारतरत्न पद्म आणि पोलीस शौर्य पदक पूरस्कारांची घोषणा आणि

देश आज आपला सत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे मुख्य सोहळा राजधानी दिल्लीतल्या राजपथ इथं होणार असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद ध्वजारोहण केल्यानंतर संचलनाची मानवंदना स्वीकारतील या सोहोळ्याला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत

दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन या सोहोळ्याचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे राष्ट्रपती संदेश आपण कोणत्याही समुदायाचे कुठल्याही भागातले असलो तरी देशाच्या साधनसंपदेवर सर्वांचा समान अधिकार आहे विविधता हेच भारताचे बलस्थान आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं

कोविंद म्हणाले सर्व वर्ग समुदायांना योग्य स्थान देणाऱ्या राष्ट्राच्या रुपात आपण पुढे जाऊया आणि एक असा समाज निर्माण करूया ज्यात प्रत्येक मुला मुलीच्या क्षमतेचं प्रतिभेचं सोनं होईल आणि त्याच्या विकासासाठी प्रत्येक सुविधा मिळेल राष्ट्रपती कोविंद यांनी भारतीय नागरिकांना प्रजासत्ताकाच्या शूभेच्छा दिल्या ते म्हणाले आपल्या लोकशाहीवर आधारित गणराज्याच्या उच्च मूल्यांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे भारतरल माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी भारतीय राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व दिवंगत नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार दिवंगत भूपेन हजारिका यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे राष्ट्रपती भवनातून काल या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली

पद्मविभूषण प्रस्कारांमध्ये महाराष्ट्रातले उद्योजक अनिलकुमार नाईक आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा समावेश आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक डॉक्टर अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे तर मनोज वाजपेयी दिन्यार काँट्रॅक्टर सुदाम काटे वामन केंद्रे डॉ स्मिता आणि रवींद्र कोल्हे शंकर महादेवन नगीनदास संगवी आणि शबीर सय्यद या महाराष्ट्रातल्या मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे पुरस्काराबद्दल आपली भावना व्यक्त करताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले

लान्स नायक नजीर अहमद वाणी यांना मरणोत्तर अशोकचक्र सन्मान जाहीर झाला आहे मेजर तुषार गौबा आणि सोवर विजय कुमार यांना कीर्ती चक्र तर नऊ जवानांना शौर्यचक्र सन्मान जाहीर झाले आहेत

यापैकी भास्कर एस महाडिक दिनेश भालचंद्र जोशी विष्णु जी

केंद्र शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातल्या दोन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता आठ अधिकाऱ्यांना पोलीस पदक जाहीर झाले आहे

यात महाराष्ट्रातल्या पाच जणांचा समावेश आहे कौस्तूभ तारमाळे आणि प्रथमेश वाडकर यांना मरणोत्तर सर्वोत्तम जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे

चरणजितसिंह सलुजा आणि अमोल लोहार यांना उत्तम जीवन रक्षा पदक तर जीवन रक्षा पदक प्रस्कार धैर्यशील आडके यांना जाहीर झाला आहे

तुरुंगसेवेत केद्यांच्या जीवनात चांगला बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल हे सेवा पदक देण्यात येते

त्याबाबतचा हा वृत्तांत

सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका हिराबाई बडोदेकर सरस्वती राणे आणि पखवाजवादक गोविंदब्वा ब्र ्हाणप्रकर यांच्या ध्वनिमुद्रीत सादरीकरणाचा श्रवणानंद उपस्थित घेऊ शकतील पुण्यातील राजा केळकर संग्रहालयावर रॉय किणीकर यांनी केलेला लघूपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहे बिल्वमंगल हा मूकपट ताराचंद बडजात्या निर्मित आणि फणी मुजुमदार दिग्दर्शिक अरविंद आश्रम हा लघुपट देखील चित्रपटप्रेर्मींसाठी पर्वणी ठरेल केशवसुतांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त करण्यात आलेला कवींचा कवी केशवदुत हा लघ्रपटही महोत्सवातील आकर्षण आहे

पुण्याचे महसूल उपायुक्त प्रताप जाधव यांनी काल पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली

लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातील लोदगा इथ आयोजित हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते

यानिमित्त महाराष्ट्राची कला संस्कृती इतिहास खाद्यसंस्कृती देश विदेशातील पर्यटकांच्या समोर सादर केली जाणार असून सुरजकुंडच्या ऐतिहासिक परिसरात यंदा स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याची आणि पेशवाईतल्या शनिवारवाङ्याची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे

काल आणि परवा विदर्भात अनेक ठिकाणी वादळी सरींनी इजेरी लावली काही ठिकाणी गारपीटीचीही नोंद झाली आहे शेतात उभ्या असलेल्या गडु हरबरा करडई अशा पिकांचं नुकसान झालं या पिकांचं नुकसान टाळता येणं शक्य नसलं तरी पुरेशा आधी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात येऊनही काही ठिकाणी कापून ठेवलेल्या तुरीचंही नुकसान झाल्याच्या बातम्या आहेत नांदेडसारख्या मराठवाड्यातल्या विदर्भालगतच्या जिल्ह्यातही पावसाळी वातावरण आहे हवामान कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात काल किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं